समाजातल्या या घटकांच्या उन्नतीमधे सर्वांनी आपलं योगदान दयाव असंही ते म्हणाले नायडू आज दिव्यांग दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते नवी दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग व्यक्तींना तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा या संस्था आणि व्यक्तींना या पुरस्कारने गौरवण्यात आले दिव्यांगजनांच्या आय्ष्यातही शिक्षणाला सर्वाधिक महत्व असून दिव्यांग मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी शाळांच्या उभारणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही ते म्हणाले

ग्रंतवण्कीसाठी भारत अधिक आकर्षक देश ठरावा यासाठी अधिक सुधारणा करण्याबाबत सरकार विचार करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्ली इथं भारत स्वीडन व्यवसाय परिषदेत बोलत होत्या कॉर्पोरेट करात कपातीसह सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं बँकिंग खाणकाम आणि विमा यासह विविध क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबदध असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं पायाभूत विकास प्रकल्पांमधे गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी स्वीडनच्या कंपन्यांना केलं स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची व्यापार गूंतवणूक नवीनता आणि संस्कृती या क्षेत्रात दविपक्षीय संबंध आणखी दृढ व्हावेत म्हणून विस्तृत चर्चा झाली व्यापार आणि ग्ंतवण्क क्षेत्रात भारत आणि स्वीडन मधले संबंध आणखी दृढ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया स्वच्छ भारत डिजिटल भारत या योजनांमध्ये स्वीडन भारताचा मुख्य भागीदार आहे असं राष्ट्रपती म्हणाले त्यांनी स्विडनला आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं त्यानंतर उभय देशांदरम्यान ध्रवीय विज्ञान अभिनवता संशोधन आणि सागरी क्षेत्रात सहकार्य प्रवण्याबाबत तीन करार करण्यात आले केंद्र सरकारनं राज्य सरकाराना कांद्याची साठवणूक करणा या व्यापा यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सचिवांच्या समितींच्या बैठकीत देशभरातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीचा आढावा घेण्यात आला अकरा प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या म्ख्य सचिवांबरोबर व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत गौबा यांना कांद्याचे दर नियंत्रंणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली

दरम्यान दुस या आणि तिस या टप्प्यात होणा या मतदानासाठी प्रचारानं वेग घेतला आहे तामिळनाडूमधे किनारपट्टी आणि डोंगराळ जिल्ह्यांमधे गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे यामुळे दहाहून अधिक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे मुख्यमंत्री ई पलानीसामी आज या जिल्ह्यांना भेट देणार आहेत अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे केरळ लगतच्या जिल्ह्यांमधे मु्सळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अयोध्या प्रकरणी उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात पनर्विचार याचिका दाखल केली आहे या संघटनेचे अध्यक्ष मौलाना सय्यद अशाद राशिदी यांनी ही माहिती दिली

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे लैंगिक अत्याचारबाबत माध्यमांमधे आलेल्या वृत्ताची दखल घेत आयोगाच्या समितीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्भया निधीबाबत सहा आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे

ते आज नौदल दिनानिमित्त बातमीदारांशी बोलत होते देशाप्ढच्या कोणत्याही स्रक्षा विषयक आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे बिहारच्या मुझफ्फ्रमधल्या शिवांगी यांनी काल हा इतिहास घडवला त्या गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाल्या होत्या डॉर्निअर वैमानिक म्हणून तीन महिला वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं

काठमांडू इथल्या दशरथ रंगशाळा इथं हा सामना होत आहे महिला संघाचा सामना यजमान नेपाळ बरोबर संध्याकाळी होणार आहे जगातली सगळ्यात भीषण अशा भोपाळ वायू द्र्घटनेला आज पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत युनियन कार्बाईड या कंपनीमधून झालेल्या विषारी वायुच्या गळतीने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता या दुर्घटनेचे परिणाम आजही अनेकांवर पाहयला मिळतात या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ भोपाळ शहरात विविध कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी य्रोपियन कमिशनच्या नव्या आय्क्त उर्स्ला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे द्रध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्याबद्दलही आनंद व्यक्त केला आहे भारत आणि युरोपियन कमिशनची भागीदारी ही लोकशाही मूल्य कायद्याचा सन्मान यावर आधारित असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे जम्म् काश्मीर मधल्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी असलेली प्रक्रिया सूलभ करावी जेणेंकरून लवकरात लवकर या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळू शकेल अशा सूचना जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र म्र्म् यांनी जम्मू इथल्या सचिवालयात आयोजित केलेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा असंही त्यांनी सांगितलं नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता हे लँडर चंद्राच्या कक्षेत कोसळले होते